भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे औरंगाबाद इथं शहरातल्या भडकल गेट परिसरातल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शहरातल्या शाळा महाविद्यालयं आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रम तसंच व्याख्यानांचं आयोजन करण्यात येत आहे फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं औरंगाबाद इथं एक वही एक पेन अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात डॉ बाबासाहेबांना हार फुले अर्पण करण्याऐवजी गरीब प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी एक वही आणि एक पेन देण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं दादर इथल्या इंद मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसंच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यानिमित्तानं दिलेल्या संदेशात व्यक्त केला दरम्यान मुंबईतल्या परळ इथल्या चाळीतलं डॉ आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली त्यांनी या चाळीला भेट देउन रहिवाशांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

त्यामुळं या चाळीत स्मारक उभारण्याची मागणी विविध नेत्यांकड्रन केली जात होती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चैत्यभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात कोश्यारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यपालांच्या हस्ते दादरच्या श्रीमती कमला मेहता अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तूचं वाटप करण्यात आलं तसंच या दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनालाही राज्यपालांनी भेट दिली मुंबईत दादर परिसरात चैत्यभूमी या बाबासाहेबांच्या स्मूतिस्थळावर लाखोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली असून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रांगा लावल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपति एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आदरांजली अर्पण केली

देशाच्या एकूण मागणीपैकी सुमारे चाळीस टक्के खाद्यतेल देशात तयार होतं मात्र मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे साठ टक्के तेल आयात करावं लागत असल्याची माहिती दानवे यांनी दिली देशांतर्गत उत्पादन वाढेपर्यंत खाद्यतेलाची आयात अपरिहार्य असल्याचं त्यांनी सांगितलं तेलंगणात हैदराबाद इथं लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींचा पोलिस चकमकीत मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज लोकसभेत उमटले अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदे अधिक कठोर करण्याची गरज सर्वच पक्षाच्या खासदारांनी व्यक्त केली निर्धारित कालमर्यादेत अशी प्रकरणं निकाली काढण्याची मागणी खासदारांनी केली विदर्भ सिंचन महामंडळातल्या चौकशी बंद केलेल्या प्रकरणांशी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांचा काहीही संबंध नाही असं लाचल्चपत प्रतिबंधक विभाग एसीबीने स्पष्ट केलं आहे या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र एसीबीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केलं

त्यानुसार एसीबीने एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून अजित पवार यांचा या नऊ प्रकरणांशी संबंध नाही उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचं एसीबीने स्पष्ट केलं आहे

ते आज दिल्लीत हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समिटमध्ये बोलत होते